कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी सरकारनं विधानसभेमध्ये मांडलेल्या विधासमत प्रस्तावावर उद्या मतदान होण्याची शक्यता आहे बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार निर्धारित कालमयदित निर्णय घेऊ शकतात असं न्यायालयानं स्पष्ट केलं अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयाची न्यायालयाला माहिती द्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे राज्यघटना न्यायालय आणि लोकपाल यांच्याशी विसंगत कोणताही निर्णय आपण घेणार नाही असं विधानसभा अध्यक्ष के आर रमेशकुमार यांनी म्हटलं आहे भाजपानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय मान्य करतानाच त्यात विलंब न करण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत असं ट्वीट भाजपाचे सरचिटणीस मुरलीधर राव यांनी केलं आहे त्यामुळे आता अपात्रतेच्या मुद्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचं त्यांनी सांगितलं हा राज्यघटना आणि लोकशाहीचा तसंच बंडखोर आमदारांचा नैतिक विजय आहे अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष बी

येदियुरप्पा यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी जनमत गमावलं आहे आणि त्यांनी उद्या राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली कर्नाटक काँग्रेसनं न्यायालयाच्या निर्णयाचं ट्वीटरवरून स्वागत केलं आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावाचा प्रमुख हफीझ सईद याला आज पाकिस्तानात पंजाब प्रांतात तिथल्या दहशतवाद प्रतिबंधक विभागानं अटक केली दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयात हजर राहण्यासाठी लाहोरहून गुजरानवाला ििं जात असताना अटक करून त्याला अज्ञात स्थळी हलवलं आहे सईदला अमेरिकेनं विशेष जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं त्याला अटक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव वाढत होता

पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आज आंतरराष्ट्रीय न्यायालय निर्णय देणार आहे

या विरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती

दोन्ही बाजूंचे दावे प्रतिदावे ऐकल्यानंतर फेब्रुवारीमधे राखीव ठेवलेला निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अहमद युसूफ आज सुनावणार आहेत उद्योजक रॉबर्ट वड्रा यांना एका मनी लॉड्रिंगप्रकरणी मिळालेल्या अटकपूर्व जामीनाला आव्हान देणा या सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी आपल्याला आणखी वेळ द्यावा अशी विनंती वड्रा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला दिली न्यायालयानं त्यांना दोन आठवड्याचा अवधी दिला आहे

सीबीआयनं माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांच्या सहका यांच्या लखनौ आणि अहमदाबाद शिल्या सहा कार्यालयं आणि निवासस्थानांवर छापे घातले एका व्यापा याचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात ही छापेमारी केली आहे याप्रकरणी अहमद यांच्याविरुद्ध याआधीच सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे

या मसुद्यामुळे देशातल्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता गुणात्मक दर्जा आणि उत्तरदायीत्व असेल नवीन मसुद्यामुळे संचालकांची संख्या वाढून सातवरुन बारा करण्यात आली आहे

या बैठकीला डिलीचे भारतातले राजदूत लॉरेंझो अँजेलोनी आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव रमेश अभिषेक उपस्थित होते भारतीय कंपन्या आणि गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या समस्या ओळखून त्या सोडवण्याचा डेलीमधल्या जलदगती प्रणालीचा उद्देश आहे कोलंबो िं झालेल्या नवव्या सार्क चित्रपट महोत्सवात भारताला सहा पुरस्कार मिळाले आहेत नागरकिर्तन या बंगाली चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला या चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक गांगुली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला रिद्वी सेन यांना उत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे बिहारमधल्या पाच जिल्ह्यातली पूरस्थिती अधिक गंभीर झाली आहे तर आसामच्या वरच्या भागात पूरस्थितीत सुधारणा झाली आहे बिहारमधे सितामढी मधूबनी कटिहार पुर्णिया आणि मुजफ्फरपूर या जिल्ह्यांमधे आणखी काही भागात पुराच्या पाण्याचा जोर वाढल्यानं परिस्थिती अधिक बिकट झाली आहे

असममधे पाणी ओसरू लागल्यानं सखल भागातल्या जिल्ह्यांमधली पूरस्थिती अद्याप बिकटच आहे मात्र वरच्या भागातल्या जिल्ह्यांमधे परिस्थितीत सुधारणा झाली असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिका यांनी सांगितलं

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि मुंबई अग्निशमन दलाचं मदत कार्य आजही सुरू आहे काल ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्या नऊ जणांना जे जे आणि हबीब रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यापैकी तीन जणांना उपचारानंतर घरी पाठवलं असून त्विरांवर उपचार सुरू आहेत या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे जकार्ता धां सुरू असलेल्या डोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांनी दुसरी फेरी गाठली आहे

बी साई प्रणितचं आव्हान मात्र पहिल्या फेरीतच आटोपलं

ओदिशामध्ये कटक इं आजपासून एकविसावी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा सुरु झाली ओदिशाचे राज्यपाल प्राध्यापक गणेशी लाल यांनी स्पर्धेचं उद्वाटन केलं ऑस्ट्रेलिया श्लेंड आणि मलेशिया यांच्यासह बारा देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत

वरिष्ठ राष्ट्रीय महिला फूटबॉल स्पर्धेचं या वर्षीचं यजमानपद अरुणाचल प्रदेशला देण्यात आलं आहे